फलाह ए उंसानियत फाऊंडेशनच्या दहशतवाद निधी पुरवठा प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेकडून आठ ठिकाणी झडती निवडणुकांसंदर्भात सर्व संबधितांकडून सूचना विचारात घेण्यास भारतीय निवडणूक आयोग उत्सूक आहे मात्र कोणत्याही परिस्थितीत कागदी मतपत्रिकांचा वापर पुन्हा सुरू होणार नाहीत भारतात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर सुरूच राहिल असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी स्पष्ट केलं आहे ईव्हीएम बाबत सध्या सुरू असलेले वाद दुदँवी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं सर्वसमावेशक आणि सर्वांच्या आवाक्यातल्या निवडणुकांसंदर्भात निवडणुक आयोगातर्फे नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते मतदारांच्या जागृतीसाठी राबवण्यात आलेला स्वीप हा कार्यक्रम यशस्वी ठरल्याची माहिती त्यांनी दिली या परिषदेत बांग्लादेश भूतान कझाकस्तान मालदिव रशिया आणि श्रीलंका या देशामधल्या निवडणुक व्यवस्थापन संघटनांचे प्रमुख आणि वेर प्रतिनिधीही सहभागी झाले आहेत निवडणूक आयोगाच्या व्हॉईस ंडेरनॅशनल या त्रैमासिकाचं प्रकाशनही या परिषदेत होणार आहे

देशात जनस्नेही व्यवस्था आणि यंत्रणा निर्माण करणं हा आपल्या सरकारचा एक मुख्य उद्देश असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे बारामती गडचिरोली हिंगोली नांदेड आणि नंदुरबार या लोकसभा मतदार सघातल्या भाजपा कार्यकर्त्याशी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमत्र्यांनी संवाद साधला त्या वेळी त्या बोलत होते ज्या यंत्रणा आणि कार्यक्रम सुरु केलेत त्यात जनतेला पहिलं स्थान दिलं असून नागरिकांच्या समस्या परिणामकारकरित्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे असं त्यांनी सांगितलं एनडीए सरकार फक्त आपलेच नाही तर मागच्या सरकारनं सुरु केलेले प्रकल्पही पूर्ण करत आहे असं मोदी म्हणाले यावेळी मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली भारतीय जनता पक्षात एक व्यक्ती अथवा कुटुंबाच्या डिछेनुसार नव्हे तर कार्यकर्त्यांच्या डेछेनुसार निर्णय घेतले जातात असा टोला त्यांनी लगावला पूर्व उत्तर प्रदेशाच्या काँग्रेस सरचिटणीस म्हणून प्रियंका गांधी यांच्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ही टीका केली मुलींच्या सक्षमीकरणासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी आज सांगितलं राष्ट्रीय बालिका दिनाचं औचित्य साधून माहिला आणि बालविकास मंत्रालयानं वेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजना अमलात आणल्यामुळे महिला सक्षमीकरणाबाबत समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे सध्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे हरयाणा आणि पंजाबसह अनेक राज्यांमधे मुलामुलीचं गुणोत्तर सुधारलं आहे असं त्यांनी सांगितलं

आज रात्री अकरा वाजून सत्तावीस मिनीटांनी हे प्रक्षेपण होईल विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आतापर्यंतचा सर्वात छोटा उपग्रह कलामसॅटला कक्षेत स्थापित केलं जाईल त्याचबरोबर मायक्रोसॅंट आर उपग्रहाचं प्रक्षेपण होणार आहे हा उपग्रह संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या कामांसाठी सोडला जात आहे अशी माहिती झोचे अधक्ष डॉ के सिंवन यांनी दिली महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटात पुनर्वसित गावात शासनाकडून उपेक्षा झाल्याच्या भावनेतून पुन्हा मेळघाटातल्या मूळ गावात परतण्याच्या भूमिकेवर ठाम असलेले आदिवासी ग्रामस्थ आणि सुरक्षा दलामध्ये मेळघाटात केलपनी गुलरघट परिसरात काल सशस्त्र संघर्ष झाला

या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर केलपनी परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती सकाळी दहा वाजल्यानंतर ती शिथील करण्यात आल्याचं आमचे वार्ताहर आनंद गंभीर यांनी कळवलं आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शरवसंधीचं उल्लंघन करत आज सकाळी राजौरी जिल्ह्यात सुंदरबनी क्षेत्रात लष्कराच्या चौकीवर अंदाधुंद गोळीबार केला भारतीय चौकीला लक्ष्य करत पाकिस्तानी सैनिकांनी उखळी तोफांचा मारा केला नियंत्रण रेषेवर सज्ज भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं

सीकरी यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं हा खटला काल दुस या पीठाकडे सोपवला सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना ज्या उच्च स्तरीय समितीनं पदावरून हटवलं त्या समितीनं सीकरी सदस्य होते गेल्या सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई या खटल्याच्या कामकाजातून बाहेर पडले होते सीबाआय संचालकांच्या नामनिश्वितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे ते सदस्य होते असं कारण गोगोई यांनी दिलं होतं त्यानंतर न्यायमूर्ती सीकरी यांच्याकडे हा खटला सोपवण्यात आला भारतीय रेल्वे येत्या दोन वर्षांत दोन लाख तीस हजार पदांसाठी भर्ती करणार आहे

दहा टक्के पदं ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटासाठी आरक्षित असतील अनुसूचित जाती जमाती विंग िंतर मागासवर्ग दिव्यांग यांच्यासाठी आरक्षण पूर्वीच्या नियमां तिकेच राहीलं अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली धिं दिली

यात उत्तरप्रदेश राजस्थान दिल्ली गुजरात केरळ आणि जिर ठिकाणांचा समावेश आहे

याबाबत अधिक पुरावे गोळा करण्यासाठी तसंच संबंधितांना ताब्यात घेण्यासाठी तपास सुरु आहे

लष्कर ऐ तय्यबाशी ही संघटना संबंधित आहे

संघात कोहलीऐवजी बदली खेळाडू म्हणून कुणाचाही समावेश केला जाणार नाही शेवटचे दोन एकदिवसीय सामने आणि टी टवेंटी मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व रोहीत शर्मा करणार आहे वेनेजुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेबरोबरचे संबंध तोडण्याची घोषणा केली आहे वेनेजुएलाचे विरोधी पक्षनेते जुआन गुएडो यांना हगांमी अध्यक्ष म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या निर्णयानंतर मादुरो यांनी ही घोषणा केली आहे

अलबघौझ झें काल या दहशतवाद्यांच्या अङ्डयावर निमलष्करी दल हश्द शाबीन गोळीबार केला अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारविषयक चर्चा प्रगतीपथावर असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे कित्येक दशकांपासून चीन व्यापारविषयक नियमांचं उल्लंघन करत आला आहे आणि आता चीनने अमेरिकेच्या बौद्धिक संपदेच्या संरक्षणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच आयातविषयक निर्बंध कमी करण्याबाबत सहमत व्हावं अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस क्षे बोलताना व्यक्त केली

आज सकाळपासून महाराष्ट्रात औरंगाबाद आणि मुंबई श्वल्या व्हिडीओकॉनच्या कार्यालयांमधे सीबीआय झडती घेत आहे

असा कथित आरोप त्यांच्यावर आहे